बी एस

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत होते अभिनव संकल्पनांच्या माध्यमातूनच सध्या जगाला भेडसावत असलेल्या संकटांची उत्तरं सापडतील असं ते म्हणाले तत्पूर्वी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जाबडेकर यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन झालं देशपातळीवर आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट इंडिया हॅकिथॉनला काल पुण्यातही सुरुवात झाली पुण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि कॉलेज ओफ इंजिनीअरिंग इथं ही स्पर्धा होत आहे

नीतीन करमळकर आयसरचे संचालक डॉ जयंत उदगावकर एनसीएलचे संचालक अश्विनी कुमार नांगिया उपस्थित होते

शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी काल नवी दिल्लीत या संदर्भात पत्रकार परिषद घेतली

मात्र दहावीचा पेपर फक्त दिल्ली आणि हरियानामध्ये फुटल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे चौकशी नंतर गरज पडली तर गणिताची फेरपरीक्षा फक्त दिल्ली आणि हरियाना या दोनच राज्यात घेतली जाईल बसं ते म्हणाले दहावीची फेरपरीक्षा जुलैमध्ये घेतली जाण्याची शक्यता याहे

पेपरफुटीच्या निषेधार्थ काल दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली फेरविचार याचिका दलित अत्याचारविरोधी कायद्यासंदर्भात सर्वोज्ञ न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयावर फेर विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे दलित अत्याचारविरोधी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल झाल्यानंतर कोणालाही तत्काळ अटक न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं नुकतेच दिले होते

गेल्या वर्षी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली

त्यामुळे मनरेगाच्या कामावर मजुरांची संख्या वाढत आहे या योजनेबंतर्गत गावागावात शेतावरील पाणंद रस्ते भात खाचर तलावाचे खोलीकरण बांधावर माती टाकणे अशी विविध कामं हे मजूर करीत असून याचा फायदा गावकऱ्यांनाही मिळत आहे हरिकृष्ण मोटघरे आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदिया रेल्वे लातूर लातूर मध्ये आज मराठवाडा कोच फैंक्ट्री या रेल्वे गाड्यांचे डबे बनवणाऱ्या कारखान्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल या वेळी उपस्थित राहणार आहेत

तसंच सोलापूर मार्गे जाणाऱ्या मुंबई बंगळूरू उद्यान एक्स्प्रेस मुंबई नागरकोइल आणि मुंबई चेन्नई मेल या गाड्या हुबळी मार्गे बळवल्या आहेत

या निमित्तानं काल ठिकठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं पुण्यतियी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे यानिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे रायगडावर आज श्री शिवपुण्यस्मृती पुरस्काराचं वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे यात्रा खानदेश कुलस्वामिनी एकवीरादेवीच्या यात्रेला कालपासून धुळ्यात प्रारंभ झाला या निमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राज्य तसंच इतर राज्यातून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते भुसावळ इथल्या औष्णिक वीज प्रकल्पाच्या आणि वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रांच्या भूमिपूजनही काल चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं

अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उज्ज्व तंत्र पुरस्कार वडनेर भैरव इथले शेतकरी अविनाश मनोहर पाटोळे यांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल जळगाव मध्ये प्रदान करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते यशवंत सिन्हा देशाच्या आर्थिक विकासाचं सध्या रंगवलं जाणारं चित्र हे फसवं असल्याचं मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे ते काल नाशिकमध्ये आयोजित महावीर व्याख्यानमालेत बोलत होते भाजपने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यामुळे सर्वच घटक नाराज याहेत असंही सिन्हा म्हणाले

रव्रागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथं एल एन जी गॅस प्रकल्पाला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल भेट दिली अमेरिकेतून एल एन जी घेऊन येणाऱ्या पहिल्या जहाजाचं त्यांनी स्वागत केलं कोकण एलएनजी प्रकल्पाची सध्याची पाच दशलक्ष टन गैस साठवण्याची क्षमता दोन वर्षांत दुप्पट केली जाणार असल्याचं प्रधान यांनी या बेळी सांगितलं संजय राठोड वाशीम जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता बचत गट आणि शेतकरी गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीनं या वस्तूंचा मॉल उभारण्यात येणार आहे

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही राठोड यांच्या हस्ते झालं

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते

राज्यातले बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्रशील वसल्याचंही देशमुख यांनी सांगितलं

फेडरेशनच्या वतीनं मंत्रालयावर काढलेल्या मोर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत आश्वासन दिल्याचं पाटील यांनी सांगितलं या दुरुस्त केलेल्या बिलांप्रमाणे नवीन कृषी संजीवनी राबवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे असं ते म्हणाले हवामान विदर्भाच्या संपूर्ण भागात तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे